केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या राज्यव्यापी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला भाजपाचे ज्येष्ठ नेते तसंच राज्यातले मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या यात्रेच्या माध्यमातून भाजपाप्रणित सरकारच्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोचवली जाणार आहे

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं

शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री एडव्होकेट आशिष शेलार यांनी यांसंदर्भातला निर्णय आज जारी केला आहे शुल्कमाफीची ही प्रतिपूर्ती आर टी जी एस मार्फत थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे वारी लालपरीची या अभियानाअंतर्गत बस फॉर असं फाऊडेशननं तयार केलेली विशेष बस आज नंदुरबारमध्ये दाखल झाली धुळे विभागीय नियत्रंक मनिषा सपकाळ आणि प्रवासी संघटनेचे गजेंद्र शिंपी यांनी या बसचं स्वागत केलं लालपरी अर्थात एस टी च्या स्थापनेपासुन आजवरच्या सत्तर वर्षातल्या इतिहासाची तसंच एस टी महामंडळाकडून राबवल्या जात असलेल्या योजनांची माहीती या विशेष बसमधल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रवाशांना दिली जात आहे राज्यातल्या दोन्ही काँग्रेस पक्षामधून होणारं पक्षांतर पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे जगताप यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी सोलाप्रात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांना अचानक भोवळ आली त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगरक्षकानं त्यांना सावरलं त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून त्यांचे पुढील नियोजित दौरे रद्द केले आहेत

सुजलाम सुफलाम नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहे राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी शिवसेना काम करत आहे लोकसभा निवडणूकीत मतदारांनी शिवसेनेला केलेल्या भरभरून मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी आलो असल्याचं प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं ते काल उस्मानाबाद येथे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते मुंबई आणि मिरा भाईदर महापालिकांच्या दहिसरजवळच्या हद्दीचं सीमांकन झालेलं नसल्यामुळे दोन्ही महापालिकांमधला सीमावाद अद्यापही कायम आहे अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या पत्रव्यवहारानंतरही बोरीवली इथल्या भूमापन खात्याकडून सीमांकनाबाबत दुर्लक्ष होत असल्याचं महापालिकांचं म्हणणं आहे या वादावर तोडगा निघावा यासाठी मुंबई महापालिका आणि मिरा भाईदर महापालिका संयुक्त सर्वेक्षण करून हद्द निश्वित करतील असं वृत्त आहे

मात्र जिल्ह्यातल्या अनेक बँका पीक कर्ज द्यायाल टाळाटाळ करत आहेत अशी तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती